पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतली मदत गावागावात पोहोचली

टाळेबंदी अजूनही गंभीरपणे घेतली जात नसून कोरोना बाधितांचा आकडा असाच वाढत राहिला तर दुसरा उपाय आमच्यापुढे राहणार नाही असं टोपे यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितलं

यापेकी दोघांना क्षयरोही होता

मुंबई आयआयटीतल्या संशोधक विद्यार्थ्यांनी या कामात हातभार लावला आहे त्याबाबतची ही बातमी आमच्या प्रतिनिधी कडून आयआयी मुंबइतल्या संशोधक विद्यार्थ्यांच्या एका चमूनं डिजिध्नि स्थिस्कोप विकसित केला आहे यामुळे डॉक्टर कोरोना बाधित रुग्णाच्या हुदयाची स्पंदनं सुरक्षित अंतर राखून ऐकू शकतील कोरोना बाधित रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो तो किती होतो कसा होतो फुफुसं कसं काम करताहेत हे डॉक ्राना स अस्कोप मधून छातीतले आवाज ऐकून कळतं त्यावर पुढील उपचार ठरतात हा नवा डिजि स्थिस्कोप रुग्णाच्या श्वसन प्रक्रीयेच्या लयीतले चढउतार ब्लू अिच्या माध्यमातून डॉक्तोना ऐकवेल त्यामुळे रुग्णाच्या फार जवळ जाण्याची गरज डॉक्तोना पडणार नाही

आकाशवाणी बातम्यांसाठी मेघना देशपांडे पुणे फलशेती अकोला शेती व्यवसायाला टाळेबंदीमधून वगळण्यात आलं असलं तरी इतर सर्व व्यवहारचं ठप्प असल्यामुळे फुलांची मागणी मात्र सध्या जवळ जवळ शून्यावर येऊन ठेपली आहे त्यामुळे फुल शेती करणारे शेतकरी चिंतेत आहेत अकोल्यातल्या फुल शेतीबाबतच हा वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून अकोला जिल्ह्यातल्या पात्र शिरला शिवारात सुमारे पाचशे एकरवर गुलाब डिवाइन गुलाब गॅलार्डिया बिजली लिली निशिगंधा मोगरा अशा विविध रंगीबेरंगी फुलांची शेती केली जाते

या सर्व शेतकऱ्यांसह मजूरांना सध्या रोजगार नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे शासनानं विशेष आर्थिक सहाय्य देऊन या सर्वांच्या दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था करावी अशी मागणी इथले फ्लशेती मजूर करत आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी मध् कसबे अकोला जनजागती चंद्रपर कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी अनेक धार्मिक संस्थानी सरकारला आर्थिक मदत केली आहे अनेक धार्मिक संस्था गरीब गरजुंना अत्यावश्यक वस्तुंच वाटप करण्यात पुढाकार घेत आहेत चंद्रपूरचं आराध्यदैवत असलेल्या माता माहाकाली मंदिरान कोरोना प्राद्भावाचं गांभीर्य ओळखून जनजागृती करत उत्तम आदर्श घालून दिला आहे कसा तो ऐक्या आमच्या प्रतिनिधीकडून मंदिराबाहेर लावलेल्या भोंग्यातून नागरिकांना गर्दी करू नये दर्शन रांगेतूनच घ्यावे चोरांपासून सावध राहा अशा विविध घोषणा नेहेमीच दिल्या जातात मात्र चंद्रपूरचं आराध्य दैवत असलेल्या माहाकाली मंदिरातर्फे याच भोंग्याद्वारे नागरिकांमध्ये कोरोना विषयक जागृती केली जात आहे गर्दीत जाण ळावं सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावेत हात स्वच्छ ध्वावे विनाकारण बाहेर फिरू नये गरज पडल्यास किंवा काही माहिती द्यायची असल्यास शिल फ्री क्रमांकावर द्यावी अश्या विविध सूचना आता मंदिराच्या याच भोंग्यातून दिल्या जात आहेत

मात्र याही काळात प्रशासनाला सहकार्य करण्याचा दृष्टिकोन ठेऊन सेवेचा एक उत्तम आदर्श महाकाली मंदिर प्रशासनानं ठेवला आहे

सुरकंडी वाशिम वाशिम जिल्ह्यातल्या सुरकंडी इथल्या ग्रामस्थांनी कोरोनाबाबत जागृती करण्यासाठी ग्रामसुरक्षा दलाची स्थापना केली आहे याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

गावातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत जनजागृती करण संचारबंदीची योग्य अंमलबजावणी बाहेरील व्यक्तीला गावात प्रवेश बंदी गावात विनाकारण कुणालाही फिरू न देण आरोग्याची समस्या उद्गवल्यास प्रशासनास कळविण गावात अहोरात्र खडा पहारा देणं गावकऱ्यांनी एकमेकां मध्ये अंतर ठेवून तसेच मास्क लावून व्यवहार करण्याचे मार्गदर्शन करणे आदी कार्य हे ग्राम सुरक्षा दल करीत आहे

कोल्हापर कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं पंतप्रधान गरीब कल्याणयोजना सुरू केली आहे या योजनेची अंमलबजावणी राज्यात सुरू झाली असून विविध जिल्ह्यांमधून सर्व रेशन कार्ड धारकांना मोफत पाच किलो तांदळाचं वाटप सुरू करण्यातआलं आहे याच बरोबर महिला जनधन खात्यांवर देखील तीन महिन्यांची आर्थिक मदत म्हणूनदीड हजार रुपये जमा झाले आहेत ते काढण्यासाठी बँकामध्ये गर्दी होत आहे हे लक्षात आल्यानंतर अनेक ठिकाणी टपाल बँकिंग व्यवस्थेमार्फत हा निधी घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे

एनसीसी योगदान या अभियाना अंतर्गत सुमारे दोन हजार छात्र सैनिक एक एप्रिल पासून स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना मदत करत आहेत या विद्यार्थ्यांना पुरेशी सुरक्षा उपकरणं पुरवली जात असल्याची आणि त्यांची नेमणूक संवेदनशील भागात न करण्याची खबरदारी प्रशासन घेत आहे

यानंतर आमच्या राज्यभरातल्या वार्ताहरांनी कोरोना विषयी पाठवलेल्या बातम्या थोडक्यात नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील धान्य आणि मसाला मार्केट उद्या पासून बंद राहणार आहेत आजपासून कांदा बटाटा भाजीपाला फळ बाजार बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे

कोणतीही योग्य पर्यायी व्यवस्था न करता पुण्याच्या मार्केट यार्डातला मुख्य बाजार आणि नंतर उपबाजार बंद केल्यानं इथं शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे तसच शहराच्या विविध भागात पुरेशा प्रमाणात भाजीपाल्याचा पुरवठाही होऊ शकलेला नाही कोरोनाबाबत जनजागृतीसाठी चिपळूणच्या पोलिसांनी काल संचलनाऐवजी बँड पथकाचा उपयोग केला नागरिकांनी घराच्या बाल्कनीत खिडक्यांमधून येऊन टाळ्या वाजवून पोलिसांचं स्वागत केलं

अंबरनाथ कुळगाव बदलापूर मुखाड आणि शहापूर या गावांच्या सीमा काल सील करण्यात आल्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात सापडलेला पहिला कोरोनाबाधित रुग्ण या आजारापासून आता पूर्ण बरा झाला आहे ठाण्यामधील एक वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं असून त्याच्यावर सध्या नाशिकमध्ये उपचार सुरु आहेत